शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचे मराठवाड्यातले पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींचा मेळावा आज औरंगाबाद इथं झाला या मेळाव्यात बोलतांना त्यांनी हे आश्वासन दिलं म्ख्यमंत्री फडनवीस आणि शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या मध्यस्थीनंतर जालन्याचे शिवसेनेचे राज्यमंत्री अर्ज्न खोतकर आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आपले मतभेद संप्ष्टात आणले असून आपण शिवसेना भाजप य्तीचंच काम करणार असल्याचं दोघांनीही जाहीर केलं शिवसेना भाजप यांची य्ती झाली असून सर्व कार्यकर्त्यांनी एकज्टीनं निवडणूक लढवावी असं आवाहन ठाकरे यांनी केलं लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं दोन जागा दिल्यानं स्वाभिमानी शेतकरी संघटना महाआघाडीबरोबर असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिली शेट्टी यांनी आज नाशिकमध्ये भ्जबळ फार्म इथं राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते छगन भूजबळ तसंच समीर भूजबळ यांची भेट घेतली त्यानंतर त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते

त्यापैकी राष्ट्रवादीच्या कोट्यातून हातकणंगलेची जागा मिळाली आहे काँग्रेसच्या कोट्यातून वर्धा किंवा सांगली यापैकी एक मतदार संघ मिळणार आहे त्याबाबत काँग्रेस पक्ष दोन दिवसात निर्णय घेणार असल्याचं शेट्टी यांनी सांगितलं संविधान नष्ट करून लोकशाहीची कबर खोदण्याचे प्रयत्न करणाऱ्या भाजपा आणि आरएसएसला कोणत्याही परिस्थितीत सतेपासून दूर ठेवण्याचा आमचा आघाडीचा प्रयत्न असल्याचं पीपल्स रिपब्लिकन पार्टी चे नेते जोगेंद्र कवाडे यांनी म्हटलं आहे ते आज अहमदनगर इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते

भाजपा सरकारच्या काळात देश पंचवीस वर्ष मागे गेला अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे ते काल नवी मुंबई इथं राष्ट्रवादी काँग्रेसच्या ब्थ मेळाव्यात बोलत होते नोटबंदीचा नकारात्मक परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर झाला असं सांगत या सरकारनं सामान्य नागरिकांची फसवणुक केली असा आरोपही पवार यांनी केला आपल्या चुका सुधारून आता नैतिकतेच्या ताकदीवर आम्ही जिंक् असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गणेश नाईक यांनी यावेळी व्यक्त केला

लोकसभा निवडण्कीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सर्वत्र वाहन तपासणी स्रू आहे यादरम्यान वणी तालुक्यात शिरपूर पोलिसांनी अभय फाट्याजवळ वाहनांची तपासणी सुरू केली असता ही रक्कम सापडला ती जप्त केली असुन याबाबत प्ढचा तपास वणी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे सोपवला आहे सोलापूर जिल्ह्यातल्या दोन्ही मतदारसंघांमधे स्मारे साडे चारशे घंटा गाड्यांच्या सहाय्यानं मतदार जनजागृती मोहीम राबवली जाणार आहे मतदार जनजागृती करण्यासाठी भारत निवडणूक आयोग स्वीप उपक्रम राबवतो या कार्यक्रमासाठी जिल्हा समितीचे प्रम्ख म्हणून जिल्हा परिषदेचे म्ख्य कार्यकारी अधिकारी डॉ राजेंद्र भारुड यांची निय्क्ती जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे

स्धारित आचारसंहितेन्सार एकाच टप्प्यात होणाऱ्या मतदानासाठी प्रतिबंधित काळात जाहीरनामा घोषित करता येणार नाही त्याचप्रमाणे मतदानाचे एका पेक्षा जास्त टप्पे असतील तर हाच नियम लागू राहील पुणे सोलापूर आणि अहमदनगर जिल्ह्याची तहान भागवणाऱ्या उजनी धरणातला उपय्क्त पाणीसाठा शून्यावर आला असून आता मृतसाठा वापरायला सुरुवात झाली आहे

जिल्ह्यातल्या मध्यम आणि लघू प्रकल्पांमधला उपयुक्त पाणीसाठा संपल्याम्ळे येणाऱ्या काळात टँकरची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे

पश्चिम बंगालच्या सीमेवर नक्षलवाद्यांनी आज सकाळी अचानक केलेल्या हल्ल्यात एक जवान शहीद झाला राहल वसंत शिंदे असं त्याचं नाव असून तो बेळगाव जिल्ह्यातल्या खानापूर तालुक्यातल्या झाड नावगे इथला रहिवासी आहे पहाटे नक्षलवाद्यांशी झालेल्या चकामकीदरम्यान झुंज देताना राह्लला गोळी लागल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे संय्क्त राष्ट्राकडून मसूद अजहरला जागतिक दहशतवादी घोषित करण्याच्या भारताच्या प्रयत्नात आडकाठी आणण्याचा म्ददा सोडवला जाईल असं चीननं म्हटलं आहे या करता केवळ एक तांत्रिक अडथळा असून या मुदयावर चर्चा करायला अजून वेळ आहे असं भारतातले चीनचे राजद्रत लियो झेंगहई यांनी म्हटलं आहे चीनला भारताच्या समस्येची जाणीव असून हा म्ददा सोडवला जाईल असं ते म्हणाले बीड जिल्ह्यात आष्टी जामखेड मार्गावर आज पहाटे ट्रक आणि अर्टिगा कारची टक्कर होऊन झालेल्या अपघातात एकाच क्टुंबातल्या चार जणांचा मृत्यू झाला आहे जामखेडवरुन आष्टीकडे येणाऱ्या भरधाव ट्रकनं समोरून येणाऱ्या अर्टिगा गाडीला जोरदार धडक दिली या अपघातात दोन जण जागीच तर दोन जण उपचारासाठी नेत असताना मरण पावले हे सर्व जण म्खेडचे रहिवासी होते परभणी जिल्ह्याच्या जिंतूर तालूक्यातल्या भोगाव देवी परिसरात वन क्षेत्राला काल रात्री आग लागली पाहता पाहता वणवा पेटत गेला ही बाब वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना कळताच त्यांनी मजरांना घेऊन ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला परंतु यात लाखो रुपयांचे न्कसान झाले जंगलात आग लागली तर त्यावर नियंत्रण मिळविण्यात साधनसाम्ग्रीअभावी मर्यादा येतात मात्र लवकरच वणवा आटोक्यात आणण्यासाठी पथक तयार करणार असल्याची माहिती विभागीय वन अधिकारी विजय सातप्ते यांनी दिली यासाठी आवश्यक आध्निक सामुग्री तसंच पथकातल्या कर्मचाऱ्यांना आगीपासून संरक्षणासाठी हेल्मिटसह इतर साधनं प्रवली जाणार आहेत असं त्यांनी सांगितलं

शाश्वत विकासाकरता नॅनो तंत्रज्ञान या संकल्पनेवर आधारित या परिषदेला विद्यापीठाचे क्लग्रु डॉ स्हास पेडणेकर यांचं मार्गदर्शन लाभलं आहे येत्या दोन दिवसात विदर्भात त्रळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाङ्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे